गडकरी यांच प्रतिपादन केंद्रीय कापूस संशोधन संस्थेतर्फे एक दिवसीय कापूस मेळावा उद्या

आणि उत्तर भारतात थंडीची लाट विदर्भातही पारा घसरला

महाराष्ट्राचे म्ख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे थोड्याच वेळात पद आणि गोपनियतेची शपथ घेतील कांग्रेस राष्ट्रवादी कांग्रेस आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडी प्रणीत या नवीन सरकारला येत्या तीन डिसेंबरपर्यंत आपलं बहमत विधानभवनात सिदध करायचा आहे दरम्यान राजधानी मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर आयोजित शपथ विधी सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात असून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते कलाकार उदयोजक आणि व्यावसायीक ठाकरे यांच्या शपथ ग्रहण सोहळ्याला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे तसंच शिवसेनेच्या वतीनं चारशे शेतकऱ्यांनाही शपथ विधी सोहळ्यासाठी आमंत्रीत करण्यात आलं आहे यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आघाडीतील तिनही पक्षांच्या प्रत्येकी किमान दोन आमदारांचा शपथ विधी अपेक्षित आहे मात्र उपम्ख्यमंत्री पद कोणाला मिळणार हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही अती महत्वाच्या व्यक्तिंची उपस्थिती आणि स्रक्षेच्या दृष्टीनं किमान दोन हजार स्रक्षा कर्मचारी शिवाजी पार्कवर तैनात करण्यात आले आहेत

स्कूल ऑफ आर्टस्चे पदवीधर आहेत

महाराष्ट्रात तब्बल एका महिन्याच्या राजकीय घडामोडीनंतर आज शिवसेना राष्ट्रवादी कांग्रेस आणि कांग्रेस यांच्या महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होत आहे विभिन्न विचारसरणीच्या नेतृत्वाने किमान समान कार्यक्रम जाहीर केला असून त्यात शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देण्यात आला आहे अवकाळी पाऊस आणि प्रग्रस्तांना तातडीची मदत देण्याविषयी आघाडीचं एकमत झालं असून शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देण्याचा उल्लेखही किमान समान कार्यक्रमात करण्यात आला आहे त्यासोबतच शेतकऱ्यांना पिक विमा शेतमालाला योग्य भाव आणि द्वष्काळग्रस्त भागांमध्ये सिंचनाच्या प्रभावी व्यवस्था निर्माण करण्याचा निर्णय शासन घेणार आहे शिवाय बेरोजगारी पर्यटन कलासंस्कृतीचा विकास आरोग्य उद्योग आणि सामाजिक न्याय शिक्षण शहरी विकास या मूद्यांवरही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आधाडीचं एकमत झालं आहे

तसंच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्याथ्र्यांना मोफत षिक्षण दिलं जाईल महिलांची स्रक्षा हि या सरकारची प्राथमिकता असल्यााचंही किमान समान कार्यक्रमात अधोरेखीत करण्यात आलं आहे महाविकास आघाडीच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी कांग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांनी पत्र लिहन नवीन सरकारला आपल्या श्भेच्छा कळविल्या आहेत महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना लिहिलेल्या या पत्रात सोनिया गांधी यांनी कांग्रेस राष्ट्रवादी कांग्रेस आणि शिवसेना आघाडीचं सरकार महाराष्ट्राच्या जनतेसाठी सक्षमपणे काम करेल असा विश्वास व्यक्त केला आहे संविधान आणि लोकशाहिच्या मुल्यांचं रक्षण करत हि आघाडी महाराष्ट्राला एक स्थिर आणि जवाबदार सरकार देईल असंही गांधी यांनी पत्रात म्हटलं आहे झारखंड विधानसभा निवडण्कीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार आज संपला पलामो ग्मला गरवा आणि लातेहार यांच्यासह एकूण सहा जिल्ह्यांच्या तेरा मतदारसंघांमध्ये या टप्प्यासाठी मतदान घेतलं जाणार आहे यासोबतच तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी नामांकन अर्ज मागं घेण्याचाही आज अंतिम दिवस होता

रामायण जीवनाचा आधार आहे रामायण एकता आहे रामायण विश्वबंधृत्वाचा संदेश देते रामायण अध्ययन प्रेरणादायी असून त्या माध्यमातून आपण एक आदर्श समाज निर्माण करु शकतो अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करुन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज आंतरराष्ट्रीय रामायण संमेलनाचे उदघाटन केले मूंबई विश्व विदयालय आणि भागवत परिवार यांच्यातर्फे ग्रीन टेक्नोलॉजी सभागृह मुंबई विश्वविद्यालय कलिना इथं तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय रामायण संमेलनाचे आयोजन करण्यात आले त्यावेळी कोश्यारी बोलत होते नानकदेव तसेच अन्य संतांनीही आपापल्या वाड्मयात रामायणाचा उल्लेख केला आहे आज रामायणाचा अंगिकार सर्व देश करत आहे सर्वांनी उत्तम ग्णांचा अंगिकार केल्यास समाज निश्चितपणे रामराज्याकडे वाटचाल करील असा विश्वास कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केला

महोत्सवात सर्वोत्तम चित्रपटाचा प्रस्कार ब्लेसी हप्रिसन यांच्या पार्टीकन्स या चित्रपटाला प्रदान करण्यात आला

आपल्या रिकॉर्डेड संदेशात हरिसन यांनी महोत्सवाच्या परिक्षकांचे आभार मानले सर्वोतम अभिनेत्याचा प्रस्कार स्य् जॉर्ज यांना मरिघेला या चित्रपटासाठी तर माई घाट चित्रपटासाठी उषा जाधव यांना सर्वोतम अभिनेत्रीचा प्रस्कारानं गौरविण्यात आलं जलीकट्ट् या चित्रपटासाठी लिजो जोज पेलिसरी यांना सर्वोत्तम दिग्दर्शकाचा प्रस्कार प्रदान करण्यात आला

देशाचे माजी अर्थमंत्री पी चिदंबरम् यांच्या जामीन अर्जावरील अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला आहे

एन एक्स मिडिया घोटाळा प्रकरणी चिदंबरम् यांच्या विरूदध सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून अंमलबजावणी संचालनालय अर्थात ई डी नं त्यांना जामीन देण्यावर आक्षेप घेतला आहे खादी उत्पादनांच्या निर्यातीत गेल्या दोन वर्षात तिपटीनं वाढ झाली असल्याचं स्क्ष्म लघ् आणि मध्यम उदयोगमंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत सांगितलं

खादीच्या निर्यातीला चालना आणि उत्पादनांच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार वेळोवेळी महत्वपूर्ण पावलं उचलत असून आंतरराष्ट्रीय मानकांन्सार खादीचा दर्जा कायम राखण्यावर विशेष भर दिला जात असल्याचंही गडकरी यावेळी म्हणाले खादी आणि ग्रामोदयोग आयोगानं बिहारच्या हाजीपूर इथं कर्नाटकच्या चित्रदुर्गमध्ये केरळच्या क्ट्टूर इथं मध्य प्रदेशातील सिहोर आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली इथं खादीच्या कापडाची चाचणी केंद्र उभारण्यात आली असल्याची माहिती गडकरी यांनी आपल्या उत्तरात दिली

विजय वाघमारे यांनी दिली या मेळाव्याचे उदघाटन रामटेकचे खासदार कुपाल तुमाणे यांच्या हस्ते होणार आहे या मेळाव्याबाबत अधिक माहिती देतांना आकाशवाणी सोबत बोलतांना डॉ वाघमारे यांनी सांगितलं या कृषी मेळाव्यामध्ये कृषी प्रदर्शन त्याच्यात विविध दालनाच्या माध्यमातून संस्थेद्वारे आणि सार्वजनिक कंपन्या विद्यापीठांनी संशोधीत केलेले वाहनं आणि तंत्रज्ञान याचा प्रदर्शन करण्यात येईल हि प्रात्याक्षीके कापूस उत्पादनातील स्धारीत तंत्रज्ञान विकसीत केले आहे ते शेतकऱ्यांना दाखविण्यात येईल

तर मुलींमधून अनिषा त्रिवेदी हिने स्गम संगीत हिंदी गझल या प्रकारात द्सरा क्रमांक पटकावला आहे नागपूर इथं नुकत्याचं संपन्न झालेल्या अध्योव्हिजन या कृषी प्रदर्शनात भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो यांच्या वतीनं बह माध्यमं प्रदर्शनीचं दालन लावण्यात आले होते या बह्माध्यम प्रदर्शनीच्या माध्यमातून कृषी आणि ग्रामीण क्षेत्रातील केंद्र सरकारच्या विविध योजनांवर माहिती देण्यात आली असल्याची माहिती क्षेत्रीय लोकसंपर्क ब्यूरो नागपूरच्या सहाय्यक संचालिका मीना जेटली यांनी दिली पीपल्स लिबरेशन गुर्रिल्ला आर्मीच्या स्थापना दिनाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी नक्षल्यांनी रस्त्यावर झाडे आडवी टाकून आलापल्ली भामरागड मार्ग अडविला होता शिवाय पेरमिली गावानजीकच्या आरेंदा वळणावर रस्त्याच्या कडेला बघ्वर बांधून पत्रकेही टाकली होती झाडे आडवी टाकल्याने काही वेळासाठी वाहत्क ठप्प झाली होती नंतर पोलिसांनी झाडे बाजूला केली

एल जी ए सप्ताह साजरा करतात या सप्ताहात ते हिंसक कारवाया करतात

एल जी ए सप्ताह साजरा करण्याचे आवाहन केले आहे

हिमालयाच्या उंच भागामध्ये बर्फवृष्टीला स्रूवात झाल्यानं उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे हिमाचल प्रदेशातील काही सखल भागांमध्ये पावसानंही हजेरी लावली असून किन्नौर लाहोलस्पिती आणि क्ल्लूसह अन्य काही ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त बर्फवृष्टी झाली आहे उत्तराखंडमध्येही उंच भागांमध्ये बर्फवृष्टी तर सखल भागांमध्ये पाऊस सुरू असल्यानं तापमानात घट झाली आहे

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांनी स्द्धा शपथ घेतली